गेल्या वर्षी त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानानं गौरविण्यात आलं होतं

तिथ त्यांच्यावर उपचार सुरू होते

त्याबाबतचं पत्र पुणे पोलिसांनी महापालिकेला पाठवलं आहे शहरातील नागरिकांची घशातील द्रावाची तसेच रॅपिड अॅरन्टीजेन चाचणी केली जाते या चाचण्यांमध्ये पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची यादी पोलिसांकडेही पाठवली जाते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि रुग्ण शोधण्यासाठी पोलिसांना या यादीची मदत मिळते महापालिकेकडून पोलिसांना पाठवल्या जाणाऱ्या यादीमध्ये संक्रमित रुग्णांची नावं मोबाईल क्रमांक दिलेले असतात या यादीमध्ये अनेक रुग्णांची नावं आणि मोबाईल क्रमांक समान असल्याचं दिसून आलं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये देण्यात आलेल्या याद्यांमध्ये हा गोंधळ झाल्याचं निदर्शनास आलं आहे असे प्रकार वारंवार घडत असून याबाबत पोलिसांनी आरोग्य विभागाला सुधारणा करण्याबाबत तसंच द्बार नोंदणी न करण्याबाबत कळवलं आहे

नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधूनच रुग्णाला जम्बो रुग्णालयात न्यावं परस्पर रुग्णालयात नेता येणार नाही असं महापालिकेनं कळवलं आहे रोटरी क्लब पुणे साऊथतर्फे आज पुण्यातील रेड लाईट भागातील आरोग्य सेवकांना पीपीई कीटसचं तसंच देहविक्रय करणाऱ्या महिलांना साबण सॅनिटायझर आणि स्वच्छता विषयक वस्तूंचं वाटप करण्यात आलं रोटरी पुणे साऊथचे अध्यक्ष स्दर्शन नातू आणि अन्य सदस्यांनी कायाकल्प या रेड लाईट भागात काम करणाऱ्या संस्थेच्या संचालिका सीमा वाघमोडे यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवला प्ण्याच्या सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियंत्यांची एक तुकडी नागपूरला पूरग्रस्त भागात मदत कार्यासाठी पाठवण्यात आली आहे विमानानं ही त्कडी नागप्रला रवाना झाली आहे तर या आधीच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या चार तुकड्या विमानाने विदर्भात पाठवण्यात आल्या आहेत शहरांमधील विकासकामांना चालना मिळावी आणि निधी अभावी आकारास न आलेले मोठे विकास प्रकल्प राबवावे या स्मार्ट सिटी योजनेच्या उद्देशाची प्ण्यात पायमल्ली झाली असा आरोप काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते आबा बागुल यांनी केला आहे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत केलेली कामं त्यांची उपयुक्तता लागलेला कालावधी आणि खर्च झालेला निधी यांचं लेखा परीक्षण करून ते पुणेकरांसमोर मांडावं अशी मागणीही बागुल यांनी केली आहे

या कार्यक्रमासाठी फोर्ब्स मार्शलचे सहअध्यक्ष डॉ

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अध्यक्षीय भाषण होणार आहे

शतकाची परंपरा असलेल्या पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात यंदा प्रथमच कोणत्याही मिरवणुकीशिवाय गणरायाचं विसर्जन होणार आहे मानाच्या पाचही गणपतींसह अनेक प्रमुख गणेश मंडळांच्या श्रीचं विसर्जन देखील मांडवातच केलं जाणार आहे

पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या टपाल कार्यालयात जवानांसाठी स्वतंत्र खिडकी सुरू करण्यात आली आहे

एरंडे यांनी दिली

गोवा विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते

आज दुपारी पुण्यातल्या वैकुंठ स्मशाभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले हवामान प्णे आणि परिसरात आज सकाळी पावसाच्या काही हलक्या सरी बरसल्या द्पारनंतर मात्र अनेक दिवसांनी सूर्यदर्शन झालं उद्याही शहरात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत